पूर्णे शहराबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागालाही यापूर्वी या धरण साखळीतून पाणी देण्यात आलं असून पुढील किमान एक महिना तरी ग्रामीण भागासाठी पाणी सोडण्याची गरज नसल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे अतिवष्टी पुणे जिल्ह्यातल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये खरीप बागायतीजिरायती हंगामी पिके तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे तसंच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे

जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात आली असून महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसनप्राधिकरणामार्फत प्रग्रस्तांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेशही राम यांनी दिले आहेत अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे तो पाठविण्यात येईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांनी दिली

या उपक्रमांत कंपनी मालक कर्मचार्यांनी सहभागी होण्याचे आवाहन या कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे गोळीबार मैदान इथल्या पुणे विभागाच्या कार्यालयात तसेच स्वारगेट येथील पी एम पी एम एल च्या इमारतीत सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे पी एफ संबंधीचे दावे निवृत्तीवेतन पी एफ हस्तांतरण यासंह अन्य समस्यांचेही निराकरण यावेळी करण्यात येणार आहे

पूणे पोलिसांच्या बॅम्ब शोधक आणि नाशक पथकानं शोध घेतल असता ही वस्तू हात बॅम्ब असल्याचं आढाळून आलं हा बॅम्ब मैदानात् घेऊन जाऊन स्फोट घडवण्यात आला हातबॉम्ब सदृश वस्तुंचे अंश न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर यांनी आज मुंबईत या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला

टेनिस म्हाळूंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंक्रलात राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेंत प्रण्याच्या ईशान देगमवार यानं दृहेरी मुकुट पटकावला

यामध्ये ईशान यानं एकेरी आणि द्रहेरीत जेतेपद राखलं तर मुलींच्या गटात मुंबईची अलिना शेख विजयी ठरली ओम दळवी स्मृति राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या यशराज दळवी आणि वैष्णवी आडकर यांनी विजेतेपद पटाकवलं

यशराजनं दक्ष आगरवालचा तर वैष्णवीनं पुण्याच्याच बेला ताम्हणकरचा पराभव करत एकेरीचं विजेतेपद पटकावलं

हवामान नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी पाऊस मात्र आपला मुक्काम हलवायला तयार नाही असं चित्र सध्या पुणे शहर आणि परिसरात पाहायला मिळत आहे आज दुपारपासून संध्याकाळपर्यंत शहर आणि परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला

शहराच्या मध्यभागासह सिंहगड रस्ता धायरी वडगाव कात्रज धनकवडी बालाजी नगर खडकी हडपसर परिसरात झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले उद्याही पूणे आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहून अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे